देशातील कोविड तपासणी चाचण्यांनी आज नऊ लाखांचा टप्पा ओलांडला

श्री राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात

राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी राजस्थानमध्ये आजपासून इंदिरा रसोई योजना सुरू

महेंद्रसिंग धोनी हा स्वतःच्या कर्तृत्वावर भविष्य घडविणाऱ्या नव्या पिढीचं आदर्श उदाहरण पंतप्रधानांचे गौरवोद्गार

किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पदरात कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्यामध्ये करण्यात आली आहे यामुळे कृषी अर्थव्यवस्था सुधारण्यास आणि कृषी क्षेत्राच्या वाढीला हातभार लागेल असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं अल्पदरातील कर्जासाठी दोन लाख कोटी रुपये रक्कम मंजूर केली असून त्याचा लाभ देशातील मच्छमार आणि द्ग्धोत्पादक यांच्यासह अडीच कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे

अंदमान बिहार चंडिगड दादरा नगर हवेली गोवा नागालँड पुदुच्चेरी सिक्कीम तमिळनाडू उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश मध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या घटली

राम मंदिर श्री राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे आय आय टी मद्रास सीबीआरआय रूडकी आणि लार्सन अंड टुब्रो कंपनीचे अभियंते सध्या या स्थळावरील भूपरीक्षण करीत आहेत श्री राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र समितीनं ट्वीटरवर हि माहिती दिली आहे

प्राचीन भारतीय पारंपरिक स्थापत्य शैलीनुसार हे बांधकाम करण्यात येणार असून त्यामध्ये लोखंडाचा वापर अजिबात करण्यात येणार नाही त्याचप्रमाणे भूकंप चक्रीवादळ यांसह अन्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी हे बांधकाम पुरेसे सक्षम असेल यामधील दगडी विटा जोडण्यासाठी तांब्याच्या थाळ्या वापरण्यात येणार असून देशातील रामभक्तांनी आपला नाव पत्ता कोरलेल्या थाळ्या दान कराव्यात असं आवाहन मंदिर प समितीनं ट्वीटद्वारे केलं आहे देशात यावर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल आज नवी दिल्लीत जाहीर करण्यात आले आहेत त्यानुसार या सर्वेक्षणात इंदूर शहरानं चवथ्यांदा देशात पहिला क्रमांक मिळवला आहे सुरतला दुसरा तर नवी मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला आहे

पुणे जिल्ह्यातील सासवडला दुसरा क्रमांक मिळाला शहर विकास मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी हे निकाल जाहीर केले या सर्वेक्षणात स्वच्छतेचे अनेक नवे शोध आणि उत्तम प्रथांचा उदय झाल्याचं पाहायला मिळालं असं ते म्हणाले

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज संध्याकाळी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली

त्यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना आदरांजली वाहिली

इदिरा रसोई योजना राजीव गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून राजस्थानमध्ये आजपासून इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात आली आहे राज्यातील जनतेला स्वस्त दरातील आणि उत्कृष्ट दर्जाचं भोजन मिळावं यासाठी ही योजना असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ केला

रेल्वे स्थानकं बस स्थानकं अशा ठिकाणी ही स्वयंपाकगृहे प्राधान्यानं चालविण्यात येणार आहेत

विजयनगर विजयनगर हा अरुणाचल प्रदेशमधील अतिर्दुर्गम आणि देशाचे ईशान्येकडील शेवटचे टोक म्हणता येईल असा भाग या महिन्यापासून मोबाईल यंत्रणेद्वारे संपूर्ण देशाशी जोडला गेला आहे भारत संचार निगमने या ठिकाणी त्यासाठीचा मनोरा उभारला असून आता तो पूर्ण क्षमतेनं कार्यान्वितही झाला आहे

तो या भागातील लोकांसाठी अत्यानंदाचा दिवस होता म्यानमार सीमेजवळ असणाऱ्या या भागात अद्याप गाडी जाण्याजोगा एकही रस्ता नाही

वेंकय्या नायडू सामायिक प्रवेश परीक्षा सरकारी नोकऱ्यांमधल्या अराजपत्रीत पदांच्या भरतीसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला असून हा निर्णय म्हणजे अत्यंत योग्य पाऊल असल्याचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येबाबत उचलण्यात आलेलं हे पाऊल म्हणजे नोकरी धंद्याच्या शोधात असलेल्या लाखो होतकरू गरजूंसाठी एक दिलासा आहे असं नायडू यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

या संकेतस्थळावर त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील असं मंत्रालयानं कळवलं आहे

सिक्कीम हे अधिकृतपणे शंभर टक्के सेंद्रीय शेती करणारं देशातलं पहिलं राज्य बनलं असून हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या इवल्याश्या राज्यानं आता वेगळा प्रयोग यशस्वीरीत्या करणारा प्रदेश म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळवलं आहे

राज्य सरकारनं तिथं सिक्कीम सेंद्रीय अभियानही चालवलं त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला त्यामुळे आता इतक्या वर्षांनंतर जमिनीला मिळालेला शाश्वत सुपीकपणा पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन आणि सेंद्रीय उत्पादनांना मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे शेती हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारणाऱ्या लोकांच्या संख्येत होत असलेली मोठी वाढ हे फायदे आता सिक्कीमला मिळू लागले आहेत करार देशातील विविध बंदर आणि सागरी क्षेत्रात कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय आणि केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालय यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला सागरी उद्योगांची वाढ आणि किनारपट्टीच्या भागातील रहिवासी समाजाच्या विकासासाठी स्कीलिंग री स्कीलिंग आणि अप स्कीलिंग यावर आधारित उपक्रम आयोजित करून त्यांच्या विकासाला हातभार लावणे हा या कराराचा उद्देश आहे सागरी वाहतूक हे किंचित कठीण क्षेत्र असून त्याचा विकास झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो त्यामुळे या भागातील समाजाला कौशल्य विकासाद्वारे जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र बनविणं हे प्रशंसनीय असल्याचं केंद्रीय कौशल्य विकास मंत्री डॉक्टर महेंद्र नाथ पांडे यांनी यावेळी सांगितलं भारत बांगलादेश बांगलादेशच्या विकासात भारत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी ग्वाही भारतानं बांगलादेशाला दिली आहे भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन श्रुन्गला यांनी काल बांगलादेशच्या पंतपप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली यावेळी दोन्ही देशातील कोरोना स्थिती आर्थिक परिस्थिती इत्यादी विषयांवर चर्चा झाली भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी परस्परातील संपर्क आणि व्यापार वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे कोविडविषयक सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई संजीवनी या डिजिटल मंचाच्या माध्यमातून दूरध्वनीद्वारे देण्यात आलेल्या कोविडविषयक सल्ल्यांची संख्या दोन लाखांच्यावर गेली आहे

त्यानंतरनंतर अवघ्या दहा दिवसांमध्ये या मंचानं हा टप्पा गाठला आहे

सशांत सिंग राजपत मृत्यू प्रकरण सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला सर्व ती मदत करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे तथापि नरेद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय कडून जसा गलथानपणा झाला तसा या प्रकरणात होणार नाही असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते महेंद्रसिंग धोनी पंतप्रधान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या नवभारताच्या प्रेरणेचा उर्जेचा स्रोत असून कुटुंबाच्या पूर्वजांच्या नावावर नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं भविष्य घडविणाऱ्या नव्या पिढीचं आदर्श असं उदाहरण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या धोनीला मोदी यांनी एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी हे गौरवोद्वार नोंदविले आहेत भारताचा सर्वाधिक यशस्वी कप्तान म्हणून माहीच्या कारकिर्दीचा आणि योगदानाचा सन्मानपूर्वक उल्लेख करीत धोनीने भारताला जागतिक नकाशावर मानाचं स्थान प्राप्त करून दिलं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे एका छोट्याश्या गावातून आलेल्या या तरुणांनं कठोर परिश्रमांनी स्वतःचे स्थान निर्माण केलं

हवामान ओदिशातला कमी दाबाचा पट्टा छत्तिसगडच्या दिशेनं सरकत असल्यानं आज आणि उद्या ओदिशासह तेलंगण छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे ओदिशा तेलंगण आणि छत्तीसगड मध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते असा इशारा वेधशाळेनं दिला आहे